बनावटीची वज्र तोफ या दोन तोफा आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सेनादलाकडे सुपूर्द केल्या

कार्यक्रमाचं आज नवी दिल्लीत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री कृष्णपाल ग्र्जर यांच्या हस्ते उद्घाटन झालं भाऊबीजेचा सण आज देशात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे

आणि ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं आज पहाटे प्ण्यात वृद्धापकाळानं निधन

अमेरिकन बनावटीची अत्याध्निक अल्ट्राव्हायलेट होवित्झर तोफ आणि कोरियन बनावटीची वज्र तोफ या दोन तोफा आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सेनादलाकडे समारंभपूर्वक स्पूर्द करण्यात आल्या नाशिक नजिक देवळाली इथल्या स्कूल ऑफ आर्टीलरीमध्ये आयोजित कार्यक्रमात सितारामन यांनी या तोफांच्या प्रतिकृती सैन्यदल प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्याकडे सोपवल्या संरक्षण राज्यमंत्री स्भाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

या दोन तोफांमुळे सैन्यदलाच्या तोफखान्याची क्षमता वाढली आहे

जेद्दामध्ये आयोजित अन्न आणि कृषी ग्राहक विक्रेते संमेलनादरम्यान ही बैठक होणार आहे

भारत जागतिक पातळीवर चहाचे उत्पादन करणारा द्रसऱ्या क्रमांकाचा देश आहे तसेच सर्वात मोठा चौथा चहा निर्यातदार देश आहे आखाती देशात दर्जेदार भारतीय मसाल्यांना मोठी मागणी आहे बांधकामाच्या क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान वेगानं येत असून प्लास्टीकसोबतच रबर आणि काचेच्या च् याचा वापर रस्ते बांधकामात केला जात आहे लवकरच रस्त्यांचं बांधकाम करण्याऐवजी कारखान्यात तयार करण्यात आलेले रस्ते वापरण्यात येतील जे अधिक सोयीस्कर असतील असं श्री गडकरी म्हणाले ते इंडियन रोड्स कांग्रेसच्या आगामी वार्षिक सत्राच्या आढावा बैठकीत बोलत होते

इंडियन रोड कांग्रेससाठी दरवर्षी विविध राज्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग अशा वार्षिक सत्राचं आयोजन करतात अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्ख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी पत्रपरिषदेत दिली

सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे सबलीकरण विभाग आणि कोरिया प्नर्वसन आंतरराष्ट्रीय विभाग यांनी संयुक्तरित्या या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आशिया पॅसिफिक विभागातल्या अपंगत्व असलेल्या य्वांमध्ये माहिती तंत्रज्ञान कौशल्याचा प्रसार करणे आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे आय्ष स्सह्य करण्यासाठी माहिती आणि संगणक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा म्ख्य उद्देश आहे

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी बी आय चे संचालक आलोक वर्मा आज केंद्रीय दक्षता आयोगासमोर हजर झाले वर्मा यांनी श्रष्टाचार केल्याचा आरोप विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे दरम्यान वर्मा यांनी काल केंद्रीय दक्षता आय्क्त व्ही

चौधरी यांची भेट घेतली अस्थाना यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुख्य दक्षता आय्क्तांना दिले आहेत भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या भाऊबीजेचा सण आज देशात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे यावेळी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घाय्ष्याची आणि आनंदी जीवनाची मंगल कामना करते हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो

सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस आणि नंतर भावाला ओवाळते भाऊ बहिणीला ओवाळणी देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भाऊबीजेच्या श्भेच्छा दिल्या आहेत

देशपांडे ग

माडग्ळकर या ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याच तसंच संस्कृतीचं संचित य्वा पिढीपर्यंत पोहचवण्याचं कार्य सरकार करत आहे असं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे मुंबई इथं काल राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि प्

देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीनं आयोजित प् ल

सरकारच्या या सकारात्मक प्रयत्नातून महाविद्यालयीन तरुण तरूणीच्या माध्यमातून किमान शंभर नवीन संगीतकार साहित्यकार आणि गीतकार मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते आज नागप्र इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृती भवन इमारतीचा वास्तूप्जन समारंभ पार पडला

या इमारतीत चार मजले असून चार भव्य हॉल आहेत

दृक श्राव्य यंत्रणा असलेल्या सभाग़हाचीही या इमारतीत व्यवस्था केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या इमारतीत हेडगेवार स्मारक समितीचं कार्यालय बांधण्यात आलं असून स्वयंसेवकांसाठी निवासस्थानांची सोय करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरक्लांचे काम जोमात स्रु असून काही लाभार्थ्यांनी घरक्लात प्रवेश केला आहे या घरक्लविषयी सांगत आहेत लाभार्थी अर्चना बाबाराव घ्गे रा डही ता मालेगाव जि

क्टूंबाची गरज भागेल ऐवढा आम्ही कमवतो त्याम्ळे स्वतःचे पक्क घर बांधायचं माझं स्वप्न आत्तापर्यंत पूर्ण झालं नव्हतं पण आता प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्हाला पक्के घर बांधून मिळालं आणि आमचं घराचं स्वप्न पूर्ण झालं ही दिवाळी आमच्या नव्या घरात साजरी करण्याचा भाग्य आम्हाला पंतप्रधानांम्ळे लाभलं लालन सारंग यांच्या निधनाने कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशा शब्दात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्वांजली अर्पण केली आहे

लालन सारंग यांचा रंगभूमीवरचा समर्थ वावर कायम प्रयोगशीलता जपणारा होता जवळपास पाच दशकांचा त्यांचा कलाप्रवास हा मराठी नाट्यसृष्टी समुद्ध करणारा ठरला असून त्यांच्या निधनाने आपण एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे असं ते आपल्या शोकसंदेशात म्हणाले सखाराम बाईंडर कमला रथचक्र अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांमध्ये आणि सामना हा खेळ सावल्यांचा सारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी लालन सारंग यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त करुन श्रद्वांजली अर्पण केली आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये तीन पथके तैनात करण्यात आली आहेत याशिवाय ग्न्हेशाखा पोलिसांचे पथकही दिवाळीच्या दिवशी शहरात सक्रिय होते

दिवाळीच्या दिवसात फटाक्यांम्ळे लागलेल्या आगींवर नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ नियंत्रण मिळवित कोट्यवधींचे होणारे न्कसान टाळले डागा ले आऊट इथं स्केटिंग रिंकजवळ लागलेल्या आगीत पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांची समयसूचकता आणि अग्निशमन विभागाची तत्परता याम्ळे मोठी द्र्घटना टळली

राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडण्कीसाठी सेना भाजप यांची य्ती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत ही चर्चा होणे अवघड आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हाप्रात पत्रकारांशी बोलताना दिली

य्ती करायचीच असेल तर हा तिढाही स्टेल असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले

असही पाटील म्हणाले फ्झोऊ इथं स्रु असलेल्या चीन ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत आणि पी

सिंध्नं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत सिंध्चा सामना आज चीनच्या ही बिंगजियाओ बरोबर तर प्रुष एकेरीत श्रीकांतचा सामना चीनी तैपेईच्या चाऊ तेन चेन बरोबर होणार आहे प्रुष द्हेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे वेस्ट इंडिजमध्ये आजपासून महिलांच्या टी ट्वेंटी आय सी सी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा स्रू होत आहे भारताची सलामीची लढत आज संध्याकाळी गयाना इथं न्यूझीलंडबरोबर होणार आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड न्यूझीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका आयर्लंड आणि वेस्ट इंडिज हे दहा संघ सहभागी होत आहेत